केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्यांना पत्र लिहून प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत

अहवाल नकारात्मक आला तरच दिल्लीत प्रवेश करता येणार असल्याचं सरकारनं म्हटलं आहे महाराष्ट्र केरळ छत्तीसगढ मध्य प्रदेश आणि पंजाब या पाच राज्यांतून दिल्लीत जाणाऱ्या नागरिकांसाठी हा नियम लागू असेल

औरंगाबाद शहरात आणि हिंगोली जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे

यवतमाळ जिल्ह्यातून नांदेड जिल्ह्यात येणाऱ्या सर्व प्रवाशांची कोविड तपासणी करण्यासाठी यवतमाळ सीमेवर छावणी सुरू करण्यात येत आहे

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते जगातल्या सर्वात मोठ्या या मैदानाचं औपचारिक उद्घाटन झालं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा क्रिडा मंत्री किरेन रिजिजू यावेळी उपस्थित होते दिवस रात्र खेळला जाणारा हा सामना द्पारी अडीच वाजता सुरू होईल या सामन्यात गुलाबी चेंड्र वापरला जाणार आहे मालिकेत एक एक सामना जिंकून दोन्ही संघ बरोबरीत आहेत

मराठा आरक्षणासंदर्भात येत्या आठ मार्च पासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु होणार असून या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीनं काल बैठक घेतली त्यानंतर चव्हाण वार्ताहरांशी बोलत होते मराठा आरक्षणाचे प्रकरण ईडब्ल्यूएस तसंच इतर राज्यांच्या आरक्षण प्रकरणाशी जोडावं ही राज्य सरकारची देखील भूमिका असून तशी विनंती सर्वोच्च न्यायालयात यापूर्वीच करण्यात आली असल्याचं ते म्हणाले

याशिवाय मराठा समाजाच्या इतरही प्रश्नांवरही या बैठकीत चर्चा झाली

या उपोषणकर्त्यांची बाजू नांदेड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर यांनी जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर यांच्यासमोर मांडून चर्चा केली उपोषणार्थीचे प्रश्न मार्गी लावण्याचं लेखी आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिलं

बिअर बारचा परवाना देण्यासाठी ऊत्पादन श्ल्क विभागास शिफारस अहवाल देण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती

याप्रकरणी वाशिम पोलिसांनी आठ ते दहा हजार लोकांवर गुन्हा दाखल केला आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या प्रकरणाची दखल घेतली असून कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत